त्यामुळे लोकसभेचं कामकाज सूरुवातीला बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेचं कामकाज दूपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेत राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणावरून गदारोळ झाला या प्रकरणावर चर्चा करायची पक्षाची तयारी आहे मात्र या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करण्याची मागणी सरकारन मान्य करावी असं काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी सांगितलं संसदीय व्यवहार राज्यमंत्री विजय गोयल यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि राफेल आणि विर महत्त्वाच्या मुद्द्यांवर कोणत्याही वेळी चर्चा करायची सरकारची तयारी असल्याचं सांगितलं दरम्यान अण्णा द्रमुक आणि द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी नदीच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडग्याची मागणी करत फलक दाखवत घोषणाबाजी केली या गदारोळामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब केलं

हे प्रकरण म्हणजे नियोजित कट असल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा सादर करण्यात फिर्यादी पक्षाला अपयश आलं आहे असं सीबीआय न्यायाधीश एस

शर्मा यांनी सांगितलं

सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासह वेतनवाढीच्या मागणीसाठी अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेनं आज संप पुकारला आहे संपाचा अंशतः परिणाम कामकाजावर झाला आहे

वीज दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी कोल्हापुरात आज उद्योजक व्यापारीआणि व्यावसायिकांनी धडक मोर्चा काढला सासने मैदान ध्विून सुरु झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन नंतर महावितरण कार्यालयावर धडकला उद्योजक व्यापारी आणि कामगार या मोर्च्यात सहभागी झाले महावितरणने सप्टेंबरपासून वीज दरवाढ केली आहे

पुणे जिल्ह्यात भिमा कोरेगाव श्रिल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत्या एक जानेवारीला येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेसाठी यंदा दहा पट अधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत काल पुण्यातझालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली याठिकाणी कोणतीही अनूचित घटना घडू नये म्हणून पुरेशी दक्षता घेण्यात आल्याची माहिती पोलिस यंत्रणेनं दिली

याप्रकरणी पोलिसांनी या कंपनीच्या संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे अहमदनगर जिल्ह्यात कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थान जमिनीवरील सर्व अनधिकृत बांधकामे तत्काळ काढा अशी मागणी करत आत्मदहन करणाऱ्या कार्यकर्त्याचा आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर कर्जत तालुक्यात नागरिकांनी रस्तावर उतरून ठिकठिकाणी रास्तारोको केला तसंच काही ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत